वर्धा जिल्हा आणि चंद्रप्र महानगरपालिका क्षेत्रात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही

पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी रुग्णवाहिका व्यवस्थापन रुग्णालयातील खाटांचं व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचं नियोजन संगणकीय प्रणालीव्दारे करा तसंच पुणे आणि पिंपरी चिंचवड इथे मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिले पुण्यातल्या शासकीय विश्रामगृहात कोरोना विषाणू प्राद्भाव निर्मूलन आढावा बैठक घेण्यात आली याबैठकीत ते बोलत होते बैठकीला पुण्यातल्या अधिकाऱ्यांसोबत मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल ही उपस्थित होते

पुणे विभागीय आयूक्त कार्यालयातले विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी पृण्यातल्या खासगी रुग्णालयाच्या संचालकांची बैठक घेऊन त्यात हे आदेश दिले कोणत्याही परिस्थितीत लक्षणे न दिसलेल्या कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती करून घेऊ नये अशी सूचनाही यावेळी देण्यात आली हॉटेल आत्तापर्यंत केवळ विलगीकरण कक्ष म्हणून वापरण्यात येणारी रुग्णालयाजवळील हॉटेल आता लक्षण न दिसणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांसाठी वापरली जाणार आहेत त्याद्रष्टीनं हॉटेल आणि संबंधित रुग्णालय यांच्यात स्वतंत्र करारही केले जात असल्याचं काल जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून लक्षण न दिसणाऱ्या कोरोना रुग्णांना घरीच उपचार घेण्याची विनंती केली जात असली तरी शहरातील अनेक जण रुग्णालयातच भरती होण्याचं आग्रह धरतात त्यामूळं रुग्णालयांवरील ताण वाढला असून अनेक रुग्णालयात जागाच शिल्लक नाही त्यावर उपाय योजना करताना आता नवा पर्याय सापडला असून प्रमुख रुग्णालयाजवळील हॉटेलच्या खोल्यातून लक्षण न दिसणारे किंवा सौम्य लक्षणे असणारे कोरोनाचे रुग्ण ठेवले जाणार आहेत दिवसातून एक दोन वेळा रुग्णालयातील डॉक्टर आणि अन्य कर्मचारी वर्ग रुग्णांना तपासण्यासाठी त्या हॉटेलात जातील शहरातील काही प्रमुख हॉटेल व्यावसायिकांनी देखील सध्याचा कोरोनाचा प्रार्द्भाव लक्षात घेऊन स्वयंस्फूर्तीनं आपली हॉटेल कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करून दिली आहेत कॅन्टॉनमेंट पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डासह देशातल्या पाच कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या संयुक्त व्यवस्थापनासाठी संरक्षण मंत्रालयातर्फे ई छावणी वेबपोर्टल तयार करण्यात आलं आहे याद्वारे बोर्डाच्या कर्मचार्यांना नागरिकांना ऑनलाइन सुविधा प्रविता येणं शक्य होणार आहे ऐक् या याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

दैनंदिन प्रशासकीय कामकाजातही अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचा संरक्षण मंत्रालयाचा प्रयत्न आहे कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना ही सुविधा उपलव्ध होणार आहे

रेल्वे कोरोना विषाणू चा प्रदूर्भाव रोखण्यासाठी मध्य रेल्वे ची वैद्यकीय पथकंही कार्यरत असून रेल्वे च्या भायखळा कल्याण भुसावळ पुणे नागपूर आणि सोलापूर इथल्या विभागीय रेल्वे रुग्णालयांत सर्व प्रकारच्या रुग्णांना चोवीस तास सेवा दिली जात आहे सोलापुर च्या कोटणीस रुग्णालयात तर रुग्ण सेवेसाठी रोबो तैनात करण्यात् आला आहे ऐक्या या विषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून सोलापूर च्या डॉक्टर कोटणीस रुग्णालायत तैनात करण्यात् आलेला रोबोट वैद्यकीय पथकाला लागेल ती मदत करतो रुग्णाच तापमान ऑक्सिजन च प्रमाण मोजण्याच काम हा रोबोट करतो याशिवाय रुग्ण आणि डॉक्टर ना सॅनिटायझर वितरणासाठी त्याचा उपयोग केला जतो

मध्य रेल्वे च्या वैद्यकीय पथकाला जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व्हेंटिलेटर वापर पीपीई डोनिंग आणि डॉफिंग संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजना या बाबत च प्रशिक्षणही त्याला देण्यात आल आहे कोरोना चंद्रपूर कोरोना प्रतिबंधनात्मक उपाययोजना म्हणून कालपासून चंद्रपूर शहर उर्जानगर दुर्गापूर ग्रामपंचायत क्षेत्रात कडक टाळेबंदी जारी करण्यात आली आहे

जिल्ह्याच्या विविध भागात पोलिसांचा बंदोबस्त आहे प्रशासनानं केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने सर्वत्र श्कश्काट दिसत होता परभणी गेल्या काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या दिवसेदिवस वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर गंगाखेड वगळून संपूर्ण जिल्ह्यात काल मध्यरात्री पर्यंत लागू केलेली संचारबंदी उद्या पर्यंत वाढवण्यात आली आहे काल संध्याकाळी तसे आदेश जारी करण्यात आले

बीड आणि परळीतली परिस्थिती लक्षात घेता पुन्हा टाळेबंदी लावण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त होते आहे कोरोना धुळे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा वेग वाढला आहे

नवीमूंबई नवी मूंबई आणि पनवेल महापालिका क्षेत्रातल्या कोरोना संशयित आणि कोरोना बाधित रूग्णांसाठी पनवेल जवळच्या इंडिया बूल इथल्या इमारती मध्ये विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे

या महिलेनं रात्री उशिरा पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली आहे

आकाशवाणी पूणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार